प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिग द्वारे या स्पर्धेचं उद्घाटन करतील

ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्यासह क्रीडा जगतातले अनेक मान्यवर उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत

सोनभद्र जिल्ह्यातल्या सोन पहाडी आणि हरदी परिसरात हा साठा सापडला

राज्यात लवकरच आठ हजार पोलिस आणि राज्य सुरक्षा महामंडळ मार्फतही सात हजार सुरक्षा रक्षकांची भरती करणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे ते काल गडचिरोली इथं बोलत होते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

या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिक्षणदिनाचं आयोजन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं

न्यूझिलंडच्या टिम साऊदी आणि काईल जेमिन्सन यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले